नियमित स्वरूपात ही गाडी दररोज संध्याकाळी दादरहन निघून सकाळी केवडियाला पोचणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या एकूण आठ ठिकाणांहून केवाडियाला जाण्यान्या रेल्वे गाडयांना हिरवा झेंडा दाखवला यामुळे देशातल्या विविध भागातून स्टॅच्यू ऑफ यूनिटी कडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे देशातल्या आठ ठिकाणाहन एकाच ठिकाणी जाणा या आठ गाड्यांची एकाचवेळी सुरुवात होण्याचीही पहिलीच वेळ आहे कर्नाटकात गेलेला महाराष्ट्राचा प्रदेश राज्यात परत आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी केला आहे

कर्नाटकव्याप्त मराठी भाषक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणं हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे बेळगाव आणि सीमाभागासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशा शब्दात आज सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात धारातीर्थी पडलेल्या बेळगाव सीमा भागातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं

उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्याबाबत उस्मानाबाद नगरपालिकेला आदेश देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीनं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्याचं पत्र आधीच्या आणि आताच्याही सरकारनं उस्मानाबाद नगरपालिकेला दिलं आहे तरीही नगरपालिकेनं अद्याप यासंदर्भात काहीही कार्यवाही केलेली नाही त्यामुळे उस्मानाबाद नगरपालिकेला यासंदर्भात बहुमतानं ठराव मंजूर करण्याचे आदेश नगर विकास मंत्री म्हणून द्यावेत असं या निवेदनात म्हटलं आहे मुंबईत काल कोरोना लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी करत असताना या मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या कोवीन एपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचं निदर्शनास आलं ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत कोरोना लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणं सक्तीचं आहे काल तांत्रिक अडचण आली असता ऑफलाईन नोंदी करायला शासनान परवानगी दिली होती मात्र यापुढं सर्व नोंदी एपद्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत ही बाब लक्षात घेऊन मुंबईत आज आणि बहुदा उद्या लसीकरण होणार नाही कोविन एप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे

वाहनांची दिवसेंदिवस वाढणाऱ्या संख्येमुळे श्विनाच्या वापरात वाढ होत आहे शाधत विकासासाठी पर्यावरणस्नेही श्वेननिर्मितीवर भर द्यायला हवा असं आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल राजभवन क्रि केलं संरक्षण क्षमता महोत्सव अर्थात सक्षमचं त्यांच्या हस्ते डिजिटल उद्घाटन झालं भारत पेट्रोलीयम गॅस अॅथॉरिटी ऑफ हिया हियन ऑईल कॉर्पोरेशन या विन क्षेत्रातल्या अप्रेसर कंपन्याकडून संयुक्तरीत्या या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केलं आहे या आजाराचा प्रसार कोंबडीचं मांस आणि अंडय़ांमधून होत नाही त्यामुळे लोक ते खाऊ शकतात आणि निरोगी राहू शकतात

याबाबत समाजमाध्यमांवरून किंवा ित्र माध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असंही त्यांना म्हटलं आहे

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातल्या पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाकरता आवश्यक प्रमाणपत्रं सादर करण्यासाठी येत्या वीस तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जांवर हा निर्णय घेतला असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत दिली येत्या वीस तारखेच्या पाच वाजेनंतर कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ दिली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिना निमित्त काल तुळजापुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान िि महाराजांच्या स्मारकाला अभिषेक करून पादुका पूजन करण्यात आलं यावेळी महंत मावजीनाथ बाबा महंत व्यंकट अरण्यगिरी महाराज यांच्यासह परिसरातले शिवभक्त मोठया संख्येनं उपस्थित होते उस्मानाबाद शहरातल्या नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी शहराच्या समांतर पाणी पुरवठा योजनेला चालना दिली जाईल अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे ते काल केंद्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत उस्मानाबाद नगरपालिकेनं बांधलेल्या शहर पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळयात बोलत होते यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास पाटील आमदार ज्ञानराज चौगुले आणि तिर मान्यवर उपस्थित होते

समांतर योजनेचा प्रस्ताव आला तर त्याचाही सकारात्मक विचार करु असं शिंदे यांनी सांगितलं शिख पंथाचे दहावे गुरू श्री गोविंदसिंघजी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड च्या सचखंड गुरूव्दारात दर्शनासाठी भाविक आजपासून दाखल होत आहेत या भाविकांच स्वागत नानक साई फाऊंडेशनच्या वतीनं अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी नांदेड विमानतळावर केलं

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं पालिकेच्या गाळ्यांचा प्रथमच ई लिलाव करण्यात आला या लिलावाला शहरातल्या व्यावसायिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला

शहरात महापालिकेचं विविध ठिकाणी गाळे आहेत पालिकेनं काही दिवसांपूर्वी रिक्त असलेल्या गाळ्यांचा ई लिलाव करण्याचं जाहीर करत त्यासाठी ई बोली मागवल्या होत्या मनपाच्या विविध व्यापारी संकुलातील सात दुकानांसाठी व्यावसायिकांनी अपेक्षेपेक्षा अधिक बोली लावली शहरातल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक जवळ पालिकेच्या गाळ्यांचं बांधकाम सुरू आहे काही दिवसात त्यांचाही ई लिलाव केला जाणार असल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त सुंदर बोंदर यांनी दिली